औरंगाबाद इथं काल त्यांनी मराठवाड्यातले जिल्हाधिकारी लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांची पाणी प्रवठा योजनांसंदर्भात आढावा बैठक घेतली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते

मराठवाड्यातील पुढची पिढी दृष्काळ कधी पाहणार नाही अशा प्रकारचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बणवलेला आहे

आणि मराठवाड्याच्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी शेती साठी आणि उद्योगासाठी कसा होईल अशा प्रकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प या ठिकाणी आपण करतोय लातूर शहराला उजनी धरणाचं पाणी देण्यात येणार असल्याचंही लोणीकर यांनी आढावा बैठकीत सांगितलं लातूरसाठी उजनीचं पाणी बंद पाईप लाईन द्वारे मांजरा धनेगाव धरणात सोडण्यात येणार आहे

त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला

राज्य सरकार वन शेतीला प्रोत्साहन देत असल्याचं सांगतांना मुनगंटीवार म्हणाले

यासाठी आम्ही वनशेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय केला व्रक्ष लावणीच्या संदर्भात स्वर्गीय भाऊसाहेब फूंकर यांच्या फलोत्पादन योजने मध्ये मागेल त्याला हि योजना अशा पद्धतीचं काम विशेष करून मराठवाड्यासाठी करणं हे जास्त गरजेचं आहे

हे काही अंशू तिच्या विवाहामध्ये खर्चा मध्ये काही योगदान देऊ शकेल भारतीय साहित्य आणि कला क्षेत्रावर स्वतचा अमीट ठसा उमटवणारे प्रख्यात नाटककार अभिनेते आणि दिग्दर्शक डॉक्टर गिरीश कर्नाड यांचं काल सकाळी बंगळूरू इथं निधन झालं

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते

कन्नड मराठी हिंदी आणि इंग्रजीसह विविध भाषांमध्ये त्यांची नाटकं भाषांतरीत झाली

ययाती हयवद्न आणि नागमंडल ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली

कर्नाड यांनी संस्कार चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली पुकार इक्बाल टायगर जिंदा है उंबरठा यासह अनेक चित्रपटात त्यांनी काम केलं होतं राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला

कोल्हापूर इथं काल ते वार्ताहरांशी बोलत होते राज्य मंत्रीमंडळाच्या संभाव्य विस्तारात विविध महामंडळांमध्ये आरपीआय आठवले गटाला योग्य स्थान मिळावं अशी अपेक्षा आठवले यांनी यावेळी व्यक्त केली

औरंगाबाद शहरात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्याचा तडाखा बसला या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आणि अनेक वाहनांचं नुकसान झालं शहरात जटवाडा रस्त्यावरच्या राधास्वामी कॉलनीत तसंच आलमगीर कॉलनीत घराच्या भिंती कोसळल्यानं एक महिला आणि एका बालकाचा मृत्यू झाला या पावसामुळे शहरातला अनेक भागातला वीज पुरवठा खंडीत झाला होता औरंगाबाद तालुक्यातल्या खामखेडा इथं वीज कोसळून शेतात काम करणारी एक महिला मृत्युमुखी पडली जालना आणि बदनापूर तालुका बीड जिल्ह्यात केज धारूर आणि गेवराई तालुक्यांत लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात काल जोरदार पाऊस झाला अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर शहर अकोले राहता आणि चिंचोडी दशमीगव्हान यासह विविध ठिकाणी पाऊस पडला

या रस्त्यांच्या कामासाठी शासनानं साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे

परवाना नसताना शेतकऱ्यांना कच्च्या पावतीद्वारे खत विक्री केल्याचं आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आली

कर्करोगासारख्या असाध्य रोगावर मात करून पुन्हा तेवढ्याच जोमानं आणि जिद्दीनं खेळणाऱ्या युवराजसिंहनं पुढील काही वर्षात प्रशिक्षण क्षेत्रात येवून क्रिकेटची सेवा कायम ठेवण्याचा मनोदय व्यक्त केला आहे

दरम्यान काल वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यानचा सामना पावसामुळं रद्द करण्यात आला या दोन्ही संघांना प्रत्येकी एक एक ग्रण देण्यात आला आहे

उस्मानाबाद जिल्ह्याच्या दृष्काळी भागाची काल त्यांनी पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीला धैर्यानं सामोरं जावं असं आवाहनही त्यानी यावेळी केलं

काल लातूर इथं परिषदेच्यावतीनं ही माहिती देण्यात आली या परिषदेच उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते होईल पश् संवर्धन मंत्री अर्जन खोतकर या परीषदेस उपस्थीत राहणार आहेत